राज्यानं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात विक्रमी नोंद करत काल एक कोटीचा टप्पा पार केला

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली

मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली त्यानंतर पंचवटीतील अमुतधाम या परिसरात रात्री उशिरा या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे तीन इंजेक्शन्सचा साठा आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं

ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे मात्र निर्णय झाला तरी टाळेबंदी लागल्यावर उद्योजकांनी आपल्या कामगारांची काळजी घ्यावी तसंच बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगारांनी घाबरू नये आपल्या गावी जायची घाई करू नये असं आवाहनही टोपे यांनी केलं

ते काल कृती दलासोबतच्या झालेल्या बैठकीत बोलत होते कोविड प्रतिबंधासाठी निर्बंध लावल्यावर राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारणी रुग्णखाटा तसंच इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणं रेमडीसीव्हीर उपलब्ध करणं लसीकरण वाढवणं विशेषत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणं यादृष्टीने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

कोरोना संसर्गाबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बावधनच्या या बगाड यात्रेवर प्रशासनानं बंदी घातली होती ही बंदी झुगारुन आणि सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर बसवून हजारोंच्या संख्येनं लोक या यात्रेत सहभागी झाले होते

यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते

धनारे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गुजरात मधल्या वापी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं तेथे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं

बाधित आढळल्यानंतर त्यांना बांद्रा कुर्ला कॉम्प्रेक्समधील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तिथे उपचार सुरु असतानाच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला

यासाठी जनतेला आपली मतं आणि सूचना नमो एप अथवा माय जीओव्ही वर आपली मांडता येतील मराठवाड्यात प्रढचे चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे विभागातल्या सर्वच जिल्ह्यांत खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आल आहे